आणि वन चराई क्षेत्र विकास राबविण्यात येणार असल्याची वन मंत्र्यांची माहिती राष्ट्रीय प्रदृषण नियंत्रण दिनाच्या औचित्यानं नागप्र महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सायकलनं कार्यालयात उपस्थित

नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकलात तर अमरावती येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार आहे यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे

नितीन धांडे आणि शिवसेनेचे प्रा श्रीकांत देशपांडे यांच्यात आहे

राजेश टोपे कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्यान्सारच लस दिली जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते देशातल्या पाच कंपन्यांकडून कोविड लस निर्मितीसाठी काम सुरु असून लस आल्यानंतर ती कशा पद्धतीनं द्यायची याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर पोलीस आणि विविध आजार असलेल्या नागरिकांना देण्याचं नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी पत्रकारितेचा इतिहास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या स्वायत्त संस्था भारतीय जन संचार संस्थानच्या पश्चिम विभागीय केंद्र अमरावतीच्या वतीन आज मराठी पत्रकारितेचा इतिहास या विषयावर ज्येष्ठ कवी लेखक संपादक आणि राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी जनसंवाद विभाग प्रम्ख डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच ऑनलाईन व्याख्यान आयोजन करण्यात आल होत आपल्या समोर आतापर्यंत अमेरिका ब्रिटन यासारख्या पाश्चात्य पत्रकारितेचा इतिहासच ठेवला गेला स्वातंत्र्यापूर्वींचा भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा उज्ज्वल असूल तो पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाच नाही त्यामुळे आपल्याच या इतिहासाची माहिती नाही

किसान संघर्ष समन्वय समिती केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर वाणिज्य मंत्री पिय्ष गोयल या बैठकीला उपस्थित होते सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक धेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं दरम्यान देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या राज्यात उग्र आंदोलन करणार आहे समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे यांनी सांगितलं या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक प्ढे रेटण्याचं कारस्थान बंद करा या प्रम्ख मागण्यांसाठी हे आंदोलन स्रु आहे

राज्यातील मोठे क्षेत्र अवर्षणग्रस्त क्षेत्र असून शेती सोबतच पश्पालन हा एक महत्वाचा पूरक व्यवसाय आहे तसेच तो दृष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आधार ठरतो त्यामुळे कुरण आणि वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राबवणे आणि त्यातून तृणभक्षीय वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या पश्पालन विषयक गरजा भागवण आणि वनावरील ताण कमी करण महत्वाच ठरणार आहे अस राठोड यांनी सांगितल राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन राष्ट्रीय प्रद्षण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी सायकलने सिवील लाईन्स स्थित कार्यालयात आले

नागप्रात वाय् प्रद्षणचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीकोणातून हा उपक्रम नागप्र मनपातर्फे राबविला जात आहे कोरोना काळात स्वस्थ राहण्यासाठी सायकलींग हा उत्तम व्यायाम असून यातून प्रद्षण नियंत्रण आणि चांगले स्वास्थ्य हे दुहेरी हेतू साध्य होतात अशी प्रतिक्रीया नागपुर मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी व्यक्त केली यावेळी मनपाचे कर्मचारी शहरातील पर्यावरणसंवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते याप्रसंगी नागपूरकरांना सायकलिंगचे आवाहन करतांना अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा म्हणाले की

म्हणजे लोक ख्प फिटनेसवर त्यांनी लक्ष देणं सुरू केलं आहे तर मला वाटते आमचे जे नागपूरचे जे सामान्यजण आहेत आणि त्याच्यासोबत मनपाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सायकलचं जास्तीत जास्त वापर होणे हा आमचा उद्देश होता

याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसच नागरीकांनी घ्यावी अस आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केल आहे

अपघात यवतमाळच्या पांढरकवडा येथून जाणाऱ्या नागपूर हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टिप्परवर ट्रॅव्हल्स बस आदळल्यान भीषण अपघात झाला अपघातात चालकासह दोन जण ठार झाले असून चौघे गंभीररीत्या जखमी झाले आहे अपघात घडताच नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केल

दरम्यान हा भीषण अपघात झाला जलय्क्तशिवार नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगन जलय्क्त शिवार योजनेत सुधारणात्मक शिफारसी केल्या असताना राज्य सरकारनं ही योजनाच ग्ंडाळून टाकल्याचा आरोप भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना सावरकर यांनी जे शेतकरी पूर्वी एक पीक घेत होते ते आता या योजनेम्ळे दोन पीकं धेतात तसंच पाणी प्रवणाऱ्या टँकर्सची संख्या कमी झाल्याचं या अहवालात नमूद असल्याचं सांगितलं

फिल्म डिव्हिजन आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच औचित्य साधून फिल्म डिव्हिजन उद्या चार डॉक्य्मेंट्री फिल्म्स यू ट्यूब चॅनेल आणि वेबसाइटवरून थेट प्रक्षेपित करणार आहे या पॅकेजमधे डिलर अरुणिमा सिन्हा इनर व्हॉईस होप इन द डार्कनेस आणि विंग्स ऑफ डिजायर यांचा समावेश आहे